ठळक बातम्या

चाचण्यांच्या तुलनेतलं बाधितांचं प्रमाणही कमी होताना दिसत नाही नवबाधतांची महानगरातली संख्या मोठी दिसत असली तरी ग्रामीण भागातही संसर्ग वेगानं वाढत सल्याचंच आरोग्य विभागानं प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीवरून स्पष्ट होतां

मुख्यमंत्री कोरोना आढावा कोरोना प्रादृर्भाव रोखण्यासाठी आवश्यक नियमांचं पालन होत नसेलं तर राज्यात टाळेबंदीची तयारी करा अशा स्पष्ट सूचना मुख्यमंत्री उद्दव ठाकरे यांनी दिल्या आहेत राज्यात कोविड रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस झपाट्याने होणाऱ्या वाढीमुळे उपचारासाठी खाटा आणि इतर आरोग्य सुविधा अपुऱ्या पडू लागल्याचं चित्र आहे त्या पार्श्वभूमीवर काल मुंबईत कोविड विषयक कृती दलाची बैठक आयोजित करण्यात आली होती आरोग्यमंत्री राजेश टोपे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्यासह प्रशासनातील आणि कृती दलातील वरिष्ठ अधिकारी या बैठकीला उपस्थित होते झपाट्याने वाढणाऱ्या संसर्गामुळे लवकरच सर्व महत्त्वाच्या आरोग्य सुविधांवर प्रचंड ताण येईल अशी भीति आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉक्टर प्रदीप व्यास यांनी यावेळी व्यक्त केली

आरोग्य विभागाला लसीच्या मात्रा प्राप्त झाल्यानंतर उत्पादन तारखेपासून सहा महिन्याच्या आत लसीकरण प्रक्रिया पार पाडावी लागते सध्यास्थितीत लसीच्या पुरावठ्यानुसार कोव्हीशील्ड लसीच्या बहुतांश मात्रा जुलै ऑगस्टमध्ये तर कोव्हेक्सिंन लसीच्या मात्रास जून महिन्यात एक्सस्पायर होणार असल्यानं यंत्रणेला त्या आधी उपलब्ध मात्रा उपयोगात आणाव्या लागतिल अशी माहिती काल आकोल्याचे जिल्हा लसीकरण अधिकारी डॉक्टर मनीष शर्मा यांनी दिली

अकोला जमावबंदी अकोला जिल्ह्यात कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता काल पासून रात्री नऊ ते सकाळी सहा वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे तसा आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी काल जारी केला आहे संचार बंदीच्या काळात वैद्यकीय क्षेत्रासह केवळ अत्यावश्यक सेवेतील घटकांनाच घराबाहेर पडण्यास मुभा राहणार आहे पिंपरी चिंचवड पिंपरी चिंचवड शहरात कोरोना संसर्ग वाढत असून पालिका प्रशासनानं काल राज्य शासनाच्या निर्देशानुसार कडक नियमावली जारी केली नियमांचा भंग केल्यास आस्थापना त्वरित सील करण्यात येतील शहरातील उद्याने पूर्ण बंद राहतील कोरोनाग्रस्त रुग्णाच्या घरावर चौदा दिवसांचा विलगीकरण दर्शविणारा फलक लावण्यात येईल तसंच हातावर शिक्का मारण्यात येईल जळगाव निर्बंध जळगाव जिल्हा कोरोना संसर्गाच्या विस्फोटाच्या उंबरठ्यावर असल्यानं जिल्हाधिकाऱ्यांनी काल पासून उद्या पर्यंत जिल्ह्यात संपूर्ण टाळेबंदी जाहीर केली आहे त्यामुळे रविवारीची होळी नागरिकांनी घरातच साजरी केली आज ध्रळवड सुद्धा घरातच साजरी करावी लागणार आहे

नांदेड स्थिती नांदेड जिल्ह्यातील कोविड बाधीत रूग्णाची संख्या आगामी दहा दिवसात नियंत्रणात आणण्याचं आव्हान जिल्हा प्रशासना समोर असल्याचं जिल्हाधिकारी डॉ विपिन ईटनकर यांनी म्हटलं आहे इटनकर यांनी काल फेसबुक लाईव्ह कार्यक्रमातून जनतेशी संवाद साधला नांदेड जिल्ह्यात कोरोनाविषाणू बाधीत रुग्णांना गृहविलगीकरणात उपचार घेण्यास परवानगी दिल्यामुळे त्या रूग्णाच्या कुटुंबातील व्यक्ती कोरोना बाधीत होण्याचे प्रमाण वाढलं आहे असं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं त्यामुळे आता नांदेडमध्ये गृहविलगीकरण बंद करण्यात येत असून कोरोना विषाणूसंसर्ग बाधीत रूग्णाना संस्थात्मक विलगीकरण केंद्रातच ठेवण्यात येणार आहे अस ते म्हणाले नांदेड जिल्ह्यात प्रत्येक गावात कोविड लसीकरण केंद्र सुरू करण्यासाठी शासनाकडे परवानगी मागण्यात आली आहे परवानगी मिळताच प्रत्येक गावातील शाळेमधून कोविड लसीकरण करण्यात येईल अशी माहितीही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिली

सामान्य परिस्थितीत लाखो भाविक बहुतेक करून वारकरी संप्रदायातील लोक दरवर्षी बीज सोहळ्याचे औचित्य साधून मंदिराला भेट देतात पण टाळेबंदी असल्याकारणाने गेल्या वर्षीदेखील हा सोहळा निर्बधातच साजरा करण्यात आला होता यंदा बंडातात्या कराडकर या वारकरी संप्रदायातील मोठ्या नेत्यानं भक्तांना मोठ्या संख्येने देहू येथे येण्याचं आवाहन केल्यानंतर पिंपरी चिंचवड पोलिसांनी या बंदीची घोषणा केली

शहरातील सहा रक्तपेढ्यांमध्ये सोळा बॅग शिल्लक आहेत परिणामी रुग्णांच्या नातेवाईकांना प्लाझ्मा मिळविण्यासाठी धावपळ करावी लागत असल्याची स्थिती आहे सध्या प्लाझ्मा दाते कमी झाल्यानं प्लाझ्माचा तुटवडा निर्माण झाला आहे तुटवडा असल्याने प्लाझ्मा दान करणारा दाता घेऊन या आणि मग प्लाझ्मा घेऊन जा असे रक्तपेढीतील कर्मचारी सांगत आहेत

घाऊक आणि किरकोळ विक्रेत्यांच्या नफ्यात कपात करून हे दर कमी करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं ऑक्सीजन बेड नाशिक जिल्ह्यात कोरोना बाधीतांची संख्या वाढत असून त्यामुळे ऑक्सिजन बेडस कमी पडु लागल्याच्या तक्रारी आहेत

त्यामुळे रूग्णांच्या नातेवाईकांची धावपळ थांबणार आहे नाशिक ग्रामीण नाशिक जिल्ह्यात कोरोना बाधीतांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर नाशिकचे जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी काल नाशिक जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी आणि नगरपालिकेच्या मुख्याधिकार्यांची दूरदृष्य प्रणालीव्दारे बैठक घेतली

नमस्कार